माजी केंद्रीय मंत्री पी

यावेळी बोलताना ते म्हणाले की आपल्या सरकारने राष्ट्रीय हिताचेच निर्णय घेतले आहेत महिला आर्थिकदृष्टया सक्षम व्हाव्यात यासाठी भाजपा सरकारने विशेष योजना सुरु केल्या आहेत आपल्या सरकारचं क्रीडा धोरण राज्यातल्या खेळाडूंसाठी फायद्याचं ठरलं आहे नुकत्याच भारत भेटीवर येऊन गेलेल्या शी जिनपिंग यांनी दंगल चित्रपट पाहून भारतीय कन्या रत्नांचं कौतुकही केल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय हित आणि संविधानाचं संरक्षण या आपल्या सर्वोच्च प्राधान्याच्या बाबी आहेत असं ते म्हणाले

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत प्रचार सभा घेतली त्यावेळी खासदार नारायण राणे यांनी ही घोषणा केली यावेळच्या निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नसल्याचं सांगून राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सिंधुद्र्गात रखडलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या कामाची सुरुवात येत्या दोन महिन्यात करू असं फडणवीस यांनी सांगितलं राणे यांचा अनेक विषयांवर अभ्यास आहे आणि त्यांचा भाजपाला फायदाच होईल असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा आज मुंबईत कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते या जाहीरनाम्यात महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे राज्य दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे दुष्काळी भागातली अकरा धरणं जोडून हा प्रकल्प राबवला जाईल

सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाच्या अधिकृत खात्यांना कमकुवत केल्याबद्दल काँग्रेस पक्षानं निवडणुक आयोगाकडे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची तक्रार केली आहे महाराष्ट्र आणि हरयाणातल्या पक्षाच्या उमेदवारांना पैसे हस्तांरित करण्याला सीबीडीटीनं नकार दिल्याचं ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांनी आज नवी दिल्ली क्रि आयोगाला सांगितलं विरोधी पक्षांविरुद्ध सीबीआय आणि ईडी सारखी आस्थापनं सीबीडीटीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला

यात दिल्लीपासून शामली भुवनेश्वर ते नयागढ टाऊन मुरकाँगसेलेक ते दिब्रुगड कोटा ते झालावार आणि कोईमतूर तसंच पलानी वडनगर ते मेहसाणा असर्वा ते हिम्मतनगर करुर ते सालेम आणि यशंवतपूर ते तुमकूर दरम्यान दैनंदिन प्रवाशांसाठीच्या गाड्यांचा समावेश आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सेवांना हिरवा कंदिल दाखवला

जनतेने आपल्या संकल्पना मन की बातसाठी प्रधानमंत्र्यांना कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे मायगव्ह ओपन फोरम किंवा नमो अप द्वारे या संकल्पना जनतेला कळवता येतील

क्षेपणास्त्र संशोधन आणि विकासासाठी डॉ

पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच भारत क्षेपणास्त्रांचं देशान्तर्गत उत्पादन करू शकणाऱ्या देशांच्या मांदियाळीत जाऊन बसला अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉ कलामांप्रती आदरभावना व्यक्त केली आहे ते आज नवी दिल्लीत डी आर डी ओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संचालकांच्या परिषदेत बोलत होते अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं डीआरडीओनं भारताला सक्षम केलं आहे असंही ते म्हणाले अनेक अटी आणि बंधनं मर्यादित संसाधनं आणि वेळेची कमतरता असूनही डीआरडीओनं विविध प्रणाली उत्पादनं आणि तंत्रं विकसित करून संरक्षण दलांच्या सामर्थ्यात वाढ केली आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं तंत्रज्ञानाविषयक आव्हानं यशस्वीपणे पेलणा या युवा संशोधक आणि स्टार्टअप ना संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते कलाम डेअर टू ड्रीम पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं विशेष तंत्रज्ञानामुळे देशाच्या सुरक्षेत वाढ होते असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितलं तंत्रज्ञान हे गरजा पूर्ण करण्यासाठी असावं तसंच प्रतिकूलतेवर मात करण्याकरता आपली संरक्षण दलं आणि गुप्तचर संस्थांच्या सहकार्यानं आपण आपल्या गरजांचं योग्य आकलन करायला हवं असं ते म्हणाले

भविष्यातल्या युद्धसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठीच्या यंत्रणासोबतच सायबर स्पेस लेसर विक्ट्रॉनिक तसंच रोबोटिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं असं रावत यांनी सांगितलं अमेरिकेच्या संरक्षणविषयक आधुनिक संशोधन प्रकल्प संस्थेसारख्या संस्थांचा अभ्यास करुन विशेष तंत्रज्ञान विकसित करण्याला चालना मिळायला हवी असा सल्ला नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी दिला

जम्मू काश्मीरमध्ये सीमावर्ती पूंछ जिल्ह्यात आज सकाळी पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला या गोळीबारात नूना बांदी भागातली एक महिला मरण पावली तिच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनानं दहा हजार रुपये दिले असून एक लाख रुपयांचा धनादेशही दिल्याची माहिती उप आयुक्तांनी दिली आहे आज सकाळी साडेनऊच्या सुमाराला कस्बा आणि किरनी क्षेत्रांत पाकिस्ताननं गोळीबाराला सुरुवात केली भारतीय तुकड्यांनी ताबडतोब याला चोख प्रत्युत्तर दिलं आयएनएक्स मिडिया मनी लॉण्डरिंगसह संबंधित माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिंदबरम यांची चौकशी करण्याला दिल्ली न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयाला परवानगी दिली सीबीआयने दाखल केलेल्या आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी

या प्रकरणी त्यांची तिहार तुरुंगात चौकशी होणार असून गरज पडल्यास त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे दरम्यान चिंदबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला आहे

कश्मिरचे विभागीय आयुक्त बशीर अहमद खान यांनी ही माहिती दिली